कलबूर्गी हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल राष्ट्रपती देशाच्या विकासात आरोग्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विविध आरोग्य अभियानांच्या माध्यमातून त्यावर काम करण्यास सरकार कटिबद्ध आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे ते काल वर्धा इथं महात्मा गांधी वैद्यकिय विज्ञान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहोळ्यात बोलत होते

तत्पूर्वी राष्ट्रपतींनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली भुतान भारत आणि भूतान या देशांदरम्यानचे संबंध नव्या उंचीवर नेण्याबरोबरच जलविद्युत क्षेत्रापलिकडे विज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रातही परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत उभय देशांची सहमती झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान डॉ लोते त्शेरिंग यांच्यात काल थिंपू इथं झालेल्या चर्चेत ही सहमती झाल्याचं सांगण्यात आलं आरोग्य क्षेत्रातही भारत भूतानला सहाय्य करेल असं आश्वासनही मोदी यांनी यावेळी दिल्याचं परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकारांना याबाबत माहिती देताना सांगितलं भूतानच्या विकासात भारत प्रमुख भागीदार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पोहोचल्यानंतर काल ते संयुक्त वार्ताहर परिषदेत बोलत होते उभय देशांदरम्यान काही महत्वपूर्ण करारही करण्यात आले सेमथोका झोंक मठाला त्यांनी भेट दिली पंतप्रधान डॉक्टर लोते शेरिंग यांच्यासोबत त्यांनी मागदेच धरण योजनेचं उद्घाटन केलं तत्पूर्वी त्यांचं थिम्फू इथं राजे जिगमे खेसर नामग्येल वांगचुक यांनी छिच्छोफजोंग या शाही प्रासादात मोठ्या उत्साहात स्वागत केल रवी शंकर प्रसाद राज्यघटनाकार आणि सामान्य नागरिकांच्या विश्वासामुळेच भारत एक भक्कम लोकशाही असलेला देश आहे असं मत केंद्रीय कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काल नागपूर इथं व्यक्त केलं

ते काल नागपूर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत लघु उद्योग भारती या लघु उद्योजकांच्या मेळाव्यात बोलत होते पणे मेट्रो पूणे मेट्रोसाठी रेल्वेचे डबे पुरवण्याचं कंत्राट एका भारतीय कंपनीच्या उपकंपनीला मिळालं आहे

पूण आणि पिंपरी चिंचवड शहरांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारी सजावट या डब्यांच्या दर्शनी भागावर केली जाणार आहे

कलबूर्गी यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकांनं काल हुबळी धारवाड जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केल्याचा संशय असलेला मारेकरी गणेश मिस्कीन यानंच कलब्र्गी यांची हत्या केल्याचं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे अंधश्रद्वामुक्त समाज याविषयी कलबुर्गी यांनी मांडलेले विचार त्यांच्या हत्येला कारणीभूत ठरल्याचं तपास पथकानं म्हटलं आहे दरम्यान डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विक्रम भावे याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश आर

गेल्या महिन्यात राबवण्यात आलेल्या विशेष दुरुस्ती मोहिमेत मोठ्या संख्येने नवमतदारांनी नोंदणी केल्याने त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी ही मुदत वाढवण्यात आल्याचं पुण्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी सांगितलं राष्ट्रीय मराठा पार्टी राष्ट्रीय मराठा पार्टीला निवडणूक आयोगानं राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे

एक वृत्तांत प्ण्यनगरीतील वैभवशाली गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही प्रसिद्ध आहे आणि आता त्याच गणेशोत्सवाची परंपरा काश्मीर खोऱ्यात सुरु करण्याची संकल्पना काही प्रणेकरांनी मांडली आहे

परबाधित घरे प्रामुळे बाधित झालेली घरं राहण्यासाठी सुरक्षित आहेत की नाहीत याची खातरजमा करण्यासाठी प्रबाधित घरांचं रचनात्मक परीक्षण करण्यात येणार आहे यासाठी अभियंत्यांची पथकं तयार करण्यात आली आहेत या पथकांनी त्यांना नेमून दिलेल्या भागातील पूर बाधीत घरांचं परीक्षण वर्गवारीनुसार तातडीनं पूर्ण करावं अशा सूचना सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी अभियंत्यांच्या पथकांना केल्या आहेत परग्रस्त मदत मदत आणि पूनर्वसनासाठी सर्वच आघाड्यांवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्याचे जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे सानूग्रह अनुदानाचं वाटप जलदगतीने सुरू असून गावातील स्वच्छता रस्ते पूल दुरूस्ती वीज पाणी पुरवठा वैद्यकीय सेवा आदी अत्यावश्यक सेवाही पुरवण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी काल दिली कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तीन गावं वगळता अन्य सर्व गावांचा संपर्क प्रस्थापित झाला आहे असं त्यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यात पुरामुळं नुकसान झालेली ग्रंथालयं पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली यासाठी परिषदेतर्फे ग्रंथ दिले जाणार आहेतच लोकांनी देखील प्रस्तकरूपाने मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे सोलापर मनपा सोलापूर महानगरपालिकेच्या शंभर सफाई कर्मचाऱ्यांचे पथक आणि चार आरोग्य निरीक्षक काल काल सांगलीतील पूरग्रस्त भागात मदतीसाठी रवाना झाले विनोद तावडे सोशल मीडिया म्हणजे करमणूक वेळ घालवण्याचं साधन नाही तर हे माध्यम आपली अभिव्यक्ती समुद्ध करण्यासाठी पूरक असल्याचं मत मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी काल व्यक्त केलं पहिल्या मराठी सोशल मिडीया संमेलनाचं उद्घाटन मुंबईत तावडे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा होते हे अधिवेशन दोन दिवस चालणार असून यात विविध विषयांवर चर्चा परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत टपाल खात्याच्या फिलाटेली क्लब अंतर्गत दिनदयाळ स्पर्श योजना या शिष्यवृत्तीचा लाभ इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन टपाल खात्यातर्फे करण्यात आले आहे या योजनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी टपाल खात्याचा पन्नास गुणांची प्रश्रपत्रिका सोडवायची आहे त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे कोल्हाप्रमध्रन पर्यटनासाठी आलेल्या तीन जणांचा रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे इथल्या समुद्रात बुड्रन मृत्यू झाला काल सकाळी घडलेल्या या दुर्घटनेत एक तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे त्यांच्यासोबत असलेल्या आणखी चौघा पर्यटकांना स्थानिक सूरक्षा रक्षक आणि जीवरक्षकांनी वाचवलं आहे निधन नीलम शर्मा द्रदर्शनवरील सुपरिचित निवेदिका नीलम शर्मा यांचं काल कर्करोगानं निधन झालं

बडी चर्चा आणि तेजस्विनी या कार्यक्रमांचं संचालनही त्यांनी केलं होतं या कार्यक्रमांसाठी त्यांना नारी शक्ती पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर आणि प्रसार भारतीचे अध्यक्ष सुर्यप्रकाश यांनी नीलम शर्मा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आम्ही आमच्या तेजस्विनीला गमावलं असं सूर्यप्रकाश यांनी आपल्या ट्विटरवरील शोकसंदेशात म्हटलं आहे

आज पुरुष संघाचा सामना न्यूझीलंडशसोबत होणार असून महिला गटात भारताची ऑस्ट्रेलियासोबत लढत होणार आहे क्रीडा पुरस्कार पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारी क्रीडापटू दीपा लमिक हिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे तिच्यासह कूस्तीपटू बजरंग पूनियालाही या पूस्कारासाठी नामांकन मिळालं आहे

द्रोणाचार्य पुरस्कारासाठी समितीनं माजी बॅडमिंटनपट्र विमल कूमार यांच्यासह अन्य तिघांचं नाव सूचवलं आहे हवामान पुढील चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे